नॉर्वेचे प्रधानमंत्री अर्ना सोलबर्ग यांचं आज तीन दिवसांच्या भारत भेटीवर नवी दिल्ली इथं आगमन झालं

उद्या सोलबर्ग याचं राष्ट्रपती भवनात समारंभापूर्वक स्वागत केलं जाईल या भेटीदरम्यान सोलबर्ग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करतील ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांचीही भेट घेतील परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज या सोलवर्ग यांची भेट घेतील नॉर्वेच्या प्रधानमंत्री राईसिनिया डायलॉगच्या उद्घाटनसत्राला संबोधित करतील तसंच भारत नॉर्वे उद्योजक परिषदेलाही संबोधित करतील सोलबर्ग यांच्या भेटीमुळे दोन देशांमधले परस्पर हित संबंध अधिक दृढ व्हायला मदत होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे भारत आणि नॉर्वे या देशांमधे आर्थिक तसंच तात्रिक सहकार्या विषयीचे जूने संबंध आहेत त्याचबरोबर आर्थिक विकासासाठी सागरी संपंत्तीचा जास्तीत जास्त कसा उपयोग करायचा याबाबतही या भेटीत चर्चा अपेक्षित असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे भाजपा सरकारच्या काळात हिंदुस्तान एरोनॉटीक्स लिमिटेड या कंपनीला एक लाख कोटी रुपयांची कामं दिल्याचा संरक्षण मंत्र्यांनी केलेला दावा खोटा असल्याच्या राहुल गांधी यांच्या आरोपावर पलटवार करत संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याचा प्रत्यारोप केला आहे यासंदर्भात संरक्षण मंत्री संसदेत खोटं बोलल्याचा आरोप राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला होता संरक्षण मंत्र्यांनी आपण केलेल्या दाव्याची कागदपत्र संसदेत सादर करावीत नाहीतर पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी मात्र राहुल गांधी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत

आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी जाहीरनामा तयार करण्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं एक समिती स्थापन केली आहे केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह हे या वीस सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील केंद्रीय मंत्री अरुण जेटली निर्मला सीतारामन रविशंकर प्रसाद पियुष गोयल मुख्तार अब्बास नक्वी आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा या समितीत समावेश आहे अरुण जेटली प्रचार समितीचे अध्यक्ष असतील तर रविशंकर प्रसाद यांना माध्यम समितीचे प्रमुख म्हणून जबाबदारी दिली आहे भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांसाठीच्या संपर्क समितीचे प्रमुख असतील तर सुषमा स्वराज यांच्याकडे निवडणूक साहित्य प्रकाशित करण्यासंदर्भतल्या समितीच्या प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली

कापड उद्योगानं आपलं लक्ष गुणवत्ता सुधारणं तसंच आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात वाढवण्याच्या संधी यावर केंद्रीत केलं पाहिजे असं उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे ते काल नवी दिल्लीत कापड उद्योगाच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते कापड उद्योगानं कालबाह्य तंत्रज्ञान वापर सोडून देऊन आधुनिक सामुग्रीसह जागतिक स्पर्धेत उतरण्याची गरज आहे कापड उद्योग मंत्रालयानं अंमलात आणलेल्या विविध योजना आणि धोरणं भागधारकांना फायदेशीर ठरत आहेत

असं ही नायडू यांनी सांगितलं

या संदर्भात छापे घालण्यात आलेल्यांकडून स्पष्टीकरण मागण्यात आलं असून आणखी बेहिशेवी मालमत्ता उघडकीला येण्याची शक्यता असल्याचं आयकर विभागाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटलं आहे बांग्लादेशाच्या प्रधानमंत्री म्हणून अवामी लीग पार्टींच्या अध्यक्ष शेख हसीना आज सलग तिस यांदा शपथ घेतील

त्यांचाही आजच शपथविधी होणार आहे राष्ट्रपती मोहम्मसद अब्दुल हामिद हे दुपारी बंग भवन कें त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील

कोहिस्तान प्रशासनानं ही माहिती दिली यापक्ती कोणतेही लोक व्यवसायानं खाण कर्मचारी नव्हते जपानचे परराष्ट्र व्यवहारमंत्री टारो कोना आता तीन दिवसांच्या भारत भेटीवर येत आहेत या भेटीदरम्यान ते परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेणार आहेत भारत जपान मैत्री मंचाच्या कार्यक्रमाला ते उद्या उपस्थित राहणार आहेत

शिवन यांनी दिली आहे

ऑस्ट्रेलियात सिडनी इथं सुरू असलेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात आज पाचव्या दिवशीही पावसाचा व्यत्यय कायम आहे त्यामुळे आजच्या दिवसाचा खेळ सुरू होऊ शकला नाही कालच्या दिवसाच्या शेवटी अंधुक प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवावा लागला होता त्यानंतर पावसानं हजेरी लावल्यानं उत्तरार्धातला खेळ रद्द करण्यात आला हा वेळ भरून काढण्यासाठी आज खेळ लवकर सुरू होणार होता मात्र सिङनीमध्ये पाऊस होत असल्यानं खेळ सुरूच झाला नाही

सामन्याचा मध्यतरा पर्यंत एक एक गोल करुन भारत आणि थायलंड बरोबरीत होते